महसूल चोरीला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं ते काल मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते ऑनलाईन लॉटरीद्वारे मोठ्या प्रमाणावर महसूल चोरी होत असल्यामुळे ऑनलाईन लॉटरीवर बंदी घालून फक्त कागदी तिकिटांची लॉटरी सुरु ठेवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला उपमुख्यमंत्र्यांनी काल सामाजिक न्याय विभागाचाही आढावा घेतला अनुसूचित जाती प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टीच्या माध्यमातून प्रत्येक महसुली विभागाच्या मुख्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करावं असे निर्देश त्यांनी यावेळी दिले राज्यभरात येत्या एक मे पर्यंत कचरा विलगीकरणाची प्रक्रिया अवलंबवावी असे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत मुंबईत काल नगरविकास विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते घनकचरा व्यवस्थापनावर अधिक लक्ष देतांनाच राज्यस्तरीय ब्रहत प्रकल्प आराखडा तयार करावा घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात राज्यस्तरावर नोडल अधिकारी नेमावा राज्यातल्या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी स्वच्छता पाणी रस्ते स्वच्छताग्रहांसाठी आराखडा तयार करावा असे निर्देशही शिंदे यांनी दिले

न्यायमूर्ती एन व्ही रामण्णा यांच्या नेतृत्वाखालच्या पाच सदस्यांच्या पीठानं हा निर्णय दिला अक्षय कुमार सिंग आणि पवन गुप्ता इतर दोन दोषींनी मात्र दुरुस्ती याचिका दाखल केली नव्हती

अशाच दुर्घटनेत पाच नागरिकांचाही मृत्यू झाल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली दरम्यान काश्मीरमध्ये उधमपूर इथं केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात कार्यरत संजय ठाकरे या सैनिकाने काल तीन सहकारी सैनिकांची गोळ्या झाड्रन हत्या केली त्यानंतर आत्महत्ये प्रयत्न केला हत्या झालेल्या या तीन सैनिकांमध्ये वाशिम जिल्ह्यातल्या लाड कारंजा इथले तस्लिम सलीम मुन्नीवाले याचा समावेश आहे

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन काल विविध उपक्रमांनी साजरा झाला विद्यापीठात काल यानिमित्त ज्येष्ठ विचारवंत महावीर जोंधळे यांचं नामांतराच्या मुळाशी या विषयावर व्याख्यान झालं आयुष्यभर ज्ञानलालसा अंगी बाळगून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला विचार आणि कार्य जागतिक पातळीवर पोहचवलं बाबासाहेबांचा हा विचार आणि ज्ञानालालसेचा विस्तार करुन तरुणांनी हे काम जागतिक पातळीवर न्यावं असं आवाहन जोंधळे यांनी केलं कुलगुरु डॉ प्रमोद येवले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते बाबासाहेबांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील असल्याचं कुलगुरू म्हणाले मान्यवरांच्या हस्ते विविध पारितोषिकांचं वितरण यावेळी करण्यात आलं दरम्यान काल दिवसभर विद्यापीठातल्या आणि प्रवेशद्वारावरच्या बाबासाहेबांच्या प्तळ्याला तसंच नामांतर शहीद स्तंभाला सर्वसामान्य नागरिकांसह विविध राजकीय पक्ष संस्था संघटनांतर्फे अभिवादन करण्यात आलं नामविस्तार दिनानिमित्त राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाची स्वायत्त संस्था बार्टीच्या वतीनं विद्यापीठ प्रवेशद्वारा नजिक अनुसूचित जातींसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली औरंगाबादमधल्या विवेकानंद महाविद्यालयातही नामविस्तार दिनानिमित्त डॉ समिता जाधव यांचं डॉ बाबासाहेब आंबेडकर नामांतर चळवळ आणि प्रासंगिकता विषयावर व्याख्यान झालं काल सायंकाळी विविध राजकीय पक्ष तसंच संघटनांनी सभा घेऊन उपस्थितांना मार्गदर्शन केलं

महिला वर्गामध्ये विशेष आकर्षण असलेला हा सण पारंपरिक पद्धतीनं तसंच तीळगुळ वाटप करून साजरा केला जातो काल दिवसभर ठिकठिकाणच्या बाजारपेठा संक्रांतीसाठी मातीचे सुघडे आणि इतर साहित्याच्या खरेदीसाठी झालेल्या गर्दीनं गजबजल्या होत्या आज आबालवृद्धामधून पतंग उडवण्याचा आनंदही लुटला जातो वेगवेगळ्या प्रकारचे पतंग बाजारपेठेत दाखल झाले आहेत पक्ष्यांना इजा होईल असा मांजा पतंग उडवण्यासाठी वापरू नये असं आवाहन पक्षीमित्रांकडून करण्यात आलं आहे

नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यात सर्पदंशाच्या सात हजारावर रुग्णांचे प्राण वाचवणारे डॉ दिलीप पुंडे यांना डॉ रखमाबाई राऊत सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला नंदूरबार जिल्ह्याच्या नवापूर तालुक्यात शंभराहून अधिक गावातून पाच हजारावर महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्याऱ्या सामाजिक कार्यकर्त्या दर्गा गावीत यांना डॉ भीमराव गस्ती प्रबोधन प्रस्कार देऊन गौरवण्यात आलं राष्टीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहास हिरेमठ यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले

शिवसेनेत बंडखोरी झाली असून माजी आमदार श्रीकांत मुनगीनवार यांनीही अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे तसंच काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते विधान परिषदेसाठी भाजपा आणि मित्र पक्षाचे उमेदवार राजन तेली यांनीही आपला उमेदवारी अर्ज काल दाखल केला औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं तीन तर भारतीय जनता पक्षानं एक सभापतीपद मिळवलं भाजपच्या अनुराधा चव्हाण यांची महिला आणि बाल कल्याण सभापती म्हणून तर शिवसेनेच्या मोनाली राठोड यांची समाज कल्याण सभापतीपदी बिनविरोध निवड झाली

त्यांना पुढच्या सभेत विषय समिती सभापती पद देण्यात येणार आहे

समाज कल्याण सभापतीपदी शिवसेनेचे फकीरा मुंडे हे पस्तीस मतांनी विजयी झाले राष्ट्रवादी काँग्रेसच्या रत्नमाला चव्हाण आणि काँग्रेसचे बाबाराव ज्मडे यांची विषय सभापतीपदी निवड झाली

ही बस माजलगावकडून नादेडला जात होती

ते काल लातूर जिल्ह्यात औसा इथं तृती लागवड आढावा बैठकीत बोलत होते राज्यात औसा तालुक्याला रेशीम उद्योगाचे केंद्रबिंद बनवायचे आहे शेतकऱ्यांना शाश्वत रोजगार उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने ही योजना राबवण्यात येत असल्याचं आमदार पवार यांनी सांगितलं

शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाची प्रलंबित कामं वेगानं पूर्ण करण्याचे निर्देश नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत काल मुंबईत मंत्रालयात झालेल्या बैठकीत चव्हाण बोलत होते वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ संजय मुखर्जी या बैठकीला उपस्थित होते जिल्हा नियोजन तसंच वैद्यकीय शिक्षण विभागाकडे याबाबतचे प्रस्ताव पाठवावेत आणि ही कामं पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्याचे निर्देश चव्हाण यांनी दिले

या स्पर्धेत हिंगोली नांदेड उस्मानाबाद बीड जालना आणि परभणी जिल्ह्यातल्या तंत्रशिक्षण संस्थेतल्या जवळपास चार हजारावर विद्यार्थीनींनी सहभाग घेतला आहे